सुक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा

या परिस्थितीला अधिक प्रभावीपणे तोंड देण्यासाठी नवी रणनीती तैय्यार करण्याच्या दृष्टीनं राज्यपाल मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन करू शकतील तसंच या परिस्थितीत जनतेचं मनोधेर्य उंचावणं तसंच या आपत्तीतून बाहेर पाडण्यासाठी जे प्रयत्न विविध पातळ्यांवर सुरु आहेत त्यामध्ये मुख्यमंत्र्यांना सहकार्य करून अधिकाधिक लोकांपर्यंत ते पोहोचविणयामध्ये राज्यपालांनी महत्त्वाची भूमिका पार पाडावी असंही नायडू यांनी म्हटलं आहे काल नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना सद्यस्थिती आणि लसीकरण अभियान या अनुषंगानं कोरोना आपत्तीचा सामना करण्यासाठी विविध राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल यांच्याबरोबर दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विचार मंथन केलं त्यामध्ये नायडू बोलत होते कोविड संकटाचा सामना करण्यासाठी राज्यपालांनी राज्य सरकारांना सहकार्य करावं आणि या प्रयत्नांना जनआंदोलनाचं स्वरूप द्यावं गेलं वर्षभर आपण या संकटाचा सामना करत असताना शैक्षणिक संस्था सामाजिक संस्था संघटना स्वयंसेवी संस्था हे यामध्ये सक्रीय भूमिका बजावत आहेत त्यांना आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला तोंड देतानाही अधिक सक्रीय करण्याची गरज आहे कोविड प्रतिबंधक जीवनशैली आणि व्यवहारशैली आत्मसात करण्यासाठी लोकांना उद्युक्त करण्याचं काम राज्यपाल अधिक व्यापकपणे करू शकतात असंही नायडू म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राज्यपालांशी संवाद साधला देशात पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे सर्वाधिक वेगानं दहा कोटी लोकांचं लसीकरण करणारा भारत हा एकमेव देश असून टीका उत्सवाच्या काळात या अभियानाला वेग मिळाला असं मोदी म्हणाले यासाठी देशात नवीन लसीकरण केंद्र उघडली गेली लोकांना त्यासाठी उद्युक्त केलं गेलं यापुढील काळात लसीकरण आणि उपचार याबाबत जनजागृती करतानाच आयुषसंबधीच्या उपचारांबाबतही राज्यपाल जनतेला माहिती देऊन जागृती करू शकतील असं मोदी म्हणाले गेल्या वर्षभरात कोविड आपत्तीला सामोरे जाताना जनतेनं दिलेल्या सहकार्यांची मोदी यांनी प्रशंसा केली जनतेच्या याच भावनांना आता पुन्हा एकदा नव्यानं उजागर करण्याची आणि त्यांना सक्रीय करण्याची गरज आहे सरकारी निमसरकारी अशासकीय स्वयंसेवी अशा विविध स्वरूपात काम करणाऱ्या देशातील संस्था संघटनांच्या सामुहिक ताकदीचा उपयोग करून घेत हे संकट परतवून लावण्यासाठ्गी राज्यपालांनी महत्त्वाची भूमिका पार पदवी असं आवाहनही मोदी यांनी केलं लसीकरण देशात सध्या सुरु असलेल्या लसीकरण अभियानाच्या काल चौथ्या आणि अखेरच्या दिवशी विक्रमी लसीकरण झालं

रेमडेसीवीर सरकारने रेमडेसिवीरचे उत्पादन आणि पुरवठा वाढविण्याचा आणि देशातील त्याच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे

रसायन आणि खतं राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी काल देशातील रेमडेसिवीरच्या उपलब्धतेचा आढावा घेतला शेती प्रकल्प शेतकऱ्यांच्या अनेक लहानमोठ्या कामांमध्ये हातभार लावत ती अधिक चांगल्या रीतीने केली जावी आणि पर्यायानं शेतकऱ्यांचं उत्पादन वाढावं यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयानं मायक्रोसॉफ्ट कंपनीबरोबर सामंजस्य करार केला आहे सहा राज्यांमधील शंभर गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे यामुळे शेतकऱ्यांचं उतपादन मूल्य कमी होणार असून शेती करणं अधिक सुकर होणार आहे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात राजस्थान आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे शेती अधिक स्मार्ट आणि सुनियोजित पद्धतीनं व्हावी यासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीतर्फे स्वतंत्र प्रणाली विकसित करण्यात येणार असून पिकांचं कापणीपश्वात व्यवस्थापन आणि वितरण यासाठीही ती उपयुक्त ठरणार आहे या करारामुळे डिजिटल शेतीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्पना प्रत्यक्षात येत आहे मोदी यांनी पाताप्रधान झाल्यानंतर शेतकऱ्यांचं उत्पादन वाढण्यासाठी या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची कल्पना उचलून धरली होती त्या दिशेनं परायात्नापूर्वक टाकण्यात आलेल्या पवालांचीच ही फलश्रुती आहे असं केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी यावेळी सांगितलं

या भागात अमली पदार्थांची तस्करी आणि घुसखोरीचे प्रयत्न होत असल्याची माहिती मिळाल्यावरून इथं ही संयुक्त शोधमोहीम राबविण्यात येत आहे काल रात्री नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानस्थित काही दहशतवादी अमली पदार्थांसह आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केल्यानं प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनीही गोळीबार केला त्यामध्ये दहशतवादी अंमली पदार्थ तिथेच टाकून पळून गेले

वाढत्या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी बांगलादेशमध्ये लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं भारतीय उच्चायुकांनी स्पष्ट केलं आहे गेल्या वर्षी याच कारणामुळे हे काम सहा महिन्यांहून अधिक काळ बंद ठेवण्यात आलं होतं त्यानंतर गेल्या ऑक्टोबरमध्ये ते पुन्हा काही प्रमाणात सुरु करण्यात आलं

राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता मतदाना दरम्यान कोरोनाचे नियम सक्तीने पाळण्याच्या सूचना निवडणूक आयोगानं दिल्या आहेत मतदान केंद्रांवर सहा फूट अंतर राखत मतदारांनी गोलाकार उभं राहायचं आहे

लखनौध्ये कोरोना विषाणूचा प्रसार सर्वाधिक आहे

शहरातील अनेक बाजारपेठा स्वयंस्फूर्तीनं बंद ठेवण्यात आल्या आहेत जोसेफ ज्यूथ यांचा राजीनामा हैतीचे पंतप्रधान जोसेफ ज्यूथ यांनी देशातील वाढत्या हत्या आणि अपहरणांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या पदाचा राजिनामा दिला आहे ते गेल्या वर्षी मार्चपासून या पदावर कार्यरत होते त्यांनी राजिनाम्याचं कारण दिलेलं नाही ज्यूथ यांनी यापूर्वीही राजिनामा दिला होता परंतु अध्यक्ष जोवेनेल मॉईस यांनी तो फेटाळला होता यावेळी मात्र त्यांना ज्यूथ यांचा राजिनामा स्विकारला आहे

अफगाण अफगाणिस्तानमधून सैन्यं माघारी घेण्यात जोखीम नक्कीच असल्याचं नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी म्हटलं आहे परंतु वाढत्या तलिबानी हिंसाचाराला तोंड देण्यासाठी तिथं एक मुक्त लष्करी पाठबळाचा पर्याय असला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क परिधान करा वारंवार हात स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार